या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना बैठकीमधे हंगामी पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

गांधी कुटुंबाशिवाय इतर कोणालाही काँग्रेस अध्यक्ष म्हणून स्वीकारणार नसल्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाची ध्रा सांभाळायला इच्छुक नसल्याल्यामुळे राहल गांधी यांनीहे पद स्विकारावं असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए के अँटोनी यांनी म्हटलं आहे दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आनंद शर्मा शशी थरुर तसंच मुकुल वासनिक आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका सतेचं विकेंद्रीकरण प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावं अशा स्वरुपाचं पत्र पाठवलं होतं त्यानंतर पक्षाच्या अंतर्गत मुदयांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबददल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत हे पत्र पाठवण्यासाठी ही वेळ योग्य नसून आपण दखावले गेले आहोत हे मुददे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे प्रसारमाध्यमांमधून नव्हे असं म्हटलं आहे दरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणा या पृथ्वीराज चव्हाण म्कूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी अशी मागणी राज्याचे पश्संवर्धन तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली आहे एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्य्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दयायला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे

प्रवेश देताना याआधी प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव राजीव क्मार यांनी आज ही माहिती दिली दरम्यान महाराष्ट्राची राज्यस्तरावर इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा टाळण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे नीट तसंच जेईई परीक्षेसाठी याआधीच अनुमती दिली असल्यामुळे एका राज्याला वेगळा देता येऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे उस्मानाबादच्या सारिका काळे हिने सातत्यपूर्ण खेळी करुन खो खोमधे देशातला सर्वोच्च अर्ज्न प्रस्कार पटकावला

राज्यातल्या विदयार्थ्यांना सरकार अभ्यासासाठी स्मार्ट फोन विनामूल्य वितरित करणार असल्याची अफवा काही समाजमाध्यमांवर पसरली आहे मात्र ही अफवा असून सरकार अशाप्रकारे स्मार्ट फोन विनामूल्य देण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं असल्याचं पत्रसूचना कार्यालयानं म्हटलं आहे कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा घालत साधेपणानं उत्सव साजरा करण्याच्या नाशिक पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामीण भागातल्या गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

रत्नागिरीजवळच्या टाकळे इथल्या काजळी नदीच्या खाडीत गणपतीचं विसर्जन करताना दोघेजण ब्डाले असून अजून त्यांचा शोध लागलेला नाही काल संध्याकाळी ही घटना घडली पोलीस महसूल आणि स्थानिक प्रशासनानं शोधकार्य सूरू केलं आहे मुंबई शहर आणि उपनगरात आज अधून मधून हलक्या सरी पडत आहेत नाशिकमधे ढगाळ वातावरण असून अधून मधून पावसाच्या सरी पडत आहेत

जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या सापन प्रकल्पाचेही दोन दरवाजे आज उघडण्यात आले आहेत जिल्ह्यातील परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील धोतरखेडा सापन नदीवरील पर्यायी रस्ता वझ्झार धरणाचे पाणी सोडल्याने वाहन गेला त्यामुळे आज द्पारपासून परतवाडा चिखलदारा मार्ग बंद झाला आहे

ब्लडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शहापूर गावातून पिकांचं मोठं न्कसान झालं आहे जिल्ह्यातील बाणगंगा नदीवरील करडी धरण पूर्ण भरलं असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे

जालना जिल्ह्यात चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान सामुहिक संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत

न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती आर एस रेड्डी यांच्या पीठानं सांगितलं की याविषयी प्रत्येक राज्याचं धोरण निरनिराळं असून आपापल्या आर्थिक क्षमतेन्सार राज्य नुकसान भरपाई देत आहेत याबाबत याचिकाकर्त्यांच्या वकिलाने म्हटलं आहे की देशभर एकसमान धोरण राबवावं एवढीच आपली मागणी असून विविध राज्यात न्कसान भरपाई प्रवण्याबाबत बरीच तफावत आढळत आहे अत्यावश्यक सेवा तसंच वैद्यकीय क्षेत्रात कोविड आजाराशी लढा देताना मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या क्टंबियांना न्कसान भरपाई देण्यासाठीही केंद्र तसंच राज्य सरकारांनी योग्य भरपाई योजना राबवावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रम मालिकेच्या द्रसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची आज पहिली पृण्यतिथी आहे

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी लाग् करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं तसंच देशाच्या करसुधारणा क्षेत्रातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जेटली यांना श्रदघांजली वाहिली आहे